ते हैद्राबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते प्रस्तावित डीएनए माहिती तंत्रज्ञान कायद्यामुळं देशात अनेक प्रकारची सुरक्षा सुनिश्चित होवू शकेल असं ते म्हणाले या कायद्यामुळं दहशतवादी कारवायांची ओळख़ तसंच दहशतवाद्यांना पकडणं सोपं होणार असल्याचं त्यांनी सांगितलं फिंगर फ्रिटींग तंत्रज्ञान आणि गुन्ह्यांची चौकशी करण्यासही या विधेयकामुळं मदत होणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं

ज्यात मृत्यूदंडाच्या शिक्षेचाही समावेश आहे संसदेनं गेल्या आठवड्यातच अधिवेशन काळात या विधेयकाला मंजूरी दिली होती

राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना या निधीचा वापर करता यावा तसंच वनक्षेत्राच्या विकासासाठी या निधीच्या वापरावर देखरेख करणारं वन संरक्षण प्राधिकरण स्थापन करावं यासाठी केंद्रसरकारनं संबंधित नियम अधिसूचित केले आहेत यासंदर्भातला कायदा अस्तित्वात आल्यानंतर दोन वर्षांनी नियम निश्चित करण्यात आले आहेत

परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी नवी दिल्लीत ही माहिती दिली जागतिक पंजाबी संघटनेच्या वतीनं आयोजित गुरुबानी कीर्तन कार्यक्रमात त्या बोलत होत्या गुरु नानकांचा बंधुभाव आणि शांतीचा संदेश जगभरात प्रसारित व्हावा यादृष्टीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन या वर्षात करण्यात येणार आहे

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सद्भावनेतूनहा निर्णय घेतला असल्याचं पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयानं सांगितल आहे

जोरदार पाऊस झाल्यामुळं भगवतीनगर इथल्या बेस कँपवर यात्रेकरूंना थांबवण्यात आलं आहे

दरम्यान हिमाचल प्रदेशात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून अनेक जिल्ह्यातल्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत भूस्खलनामुळं रस्ते वाहतूक थांबवण्यात आली आहे उद्यापर्यंत हा पाऊस सुरू रहाणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे

आमच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीन्सार आंदोलकांनी जालना औरंगाबाद मार्ग बंद केला आहे बदनापूर राजूर शहागड जामखेड तीर्थपुरी रस्त्यावर आंदोलन सुरू आहे औरंगाबाद जालना मार्गावर गेवराईफाटा इथंही रास्ता रोको सुरू आहे धनगर आरक्षणाच्या या मागणीसाठी बदनापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला

राज्यातल्या अनेक सहकारी पतसंस्थाकडे सर्वसामान्य लोकांच्या असलेल्या कोटयवधी रुपयांच्या ठेवींना सहकार महामंडळानं पुढाकार घेवून विमा संरक्षण द्यावं असं आवाहन राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे काल सोलापूर इथं देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नागरी आणि सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते पतसंस्था सक्षम करण्यासाठी याप्ढे महामंडळ विशेष प्रयत्न करणार असून त्यासाठी महामंडळाचे समभाग घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं त्याला सोलापूर जिल्यातल्या पतसंस्था आणि नागरी सहकारी पतसंस्थानी चांगला प्रतिसाद दिला

याबाबतचा शासन निर्णय न्कताच जारी करण्यात आला

त्यासाठीची तयारी म्हणून दोन प्रकारची विमानंही शहरात दाखल झाली आहेत पुढील तीन महिने ही विमानं सोलापूरच्या विमानतळावर तैनात असणार आहेत